भगवान पवार यांनी आज आकाशवाणीशी बोलताना दिली लसीच्या उपलब्धतेनुसार जिल्ह्यात ही मोहीम राबवली जाईल असं डॉ पवार यांनी सांगितलं

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दांडेकर पुलाजवळ लालबहादूर शास्त्री यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली उपमहापौर सरस्वती शेंडगे यावेळी उपस्थित होत्या राजीव गांधी स्मारक समितीतर्फेंही अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी या वेळी उपस्थित होते लालबहादूर शास्त्री यांनी शेतकऱ्यांचा आत्मसन्मान वाढवून त्यांना प्रेरित करण्याची महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं हीच शास्त्रीजींना खरी श्रद्धांजली ठरेल असं तिवारी यांनी सांगितलं

बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात ठिय्या आंदोलन करण्यात आलं आंतरराष्ट्रीय बाजारात इंधन दर कमी असताना भारतात पेट्रोल डिझेल आणि गॅसची वारंवार भाववाढ का असा प्रश्न राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी उपस्थित केला पूणे अपघात पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे मुंबई बंगळुरु महामार्गावर आज पहाटे नन्हे इथल्या सेल्फी पॉईंटजवळ ट्रकनं पुढं जाणाऱ्या ट्रकला दिलेल्या धडकेत दोघांचा मूत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले या अपघातात एका ट्रकचा चेंदामेदा झाला आहे दोन्हीही ट्रक साताऱ्याकडून मुंबईच्या दिशेनं जात होते अपघातामुळे सकाळी वाहतूक कोंडी होऊन लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या रावेत इथं पहाटे खासगी बसला झालेल्या भीषण अपघातात नऊ जण जखमी झाले तर एकाचा मृत्यू झाला नवले पुलाजवळही कंटेनरचालकाचं नियंत्रण सूटल्यानं त्यानं एका रिक्षाला दिलेल्या धडकेत रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे बालेवाडी विद्यापीठ पाहणी बालेवाडी इथल्या प्रस्तावित आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या प्रगतीची पाहणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली विद्यापीठातून ऑलिंपिक स्पर्धांमध्ये पदक विजेते खेळाडू घडावेत आणि त्यांच्यासाठी अत्याधुनिक ज्ञान प्रशिक्षणाची साधनं आणि पुण्याच्या क्रीडानगरी नावलौकिकात भर घालणारी कामगिरी व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली

यामुळे शारीरिक तंदुरुस्ती वाढवण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे ऑनलाइन फिटनेस महासंग्राम हा उपक्रम राबवण्यात येणार आहे

हवामान प्रण्यात कमाल तापमानात वाढ झाली आहे